किल्लारी भुकंपग्रस्तांची वाढीव घराची मागणी मान्य

राज्यातल्या आदिवासींना वर्षाअखेरपर्यंत वनजमिनींचे पट्टे मिळणार

यंदाच्या पावसाळ्यानं हवामानखात्याचा अंदाज सात टक्क्यांनी चकवला मन की बात भारतातील शांतता आणि प्रगतीचं वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देणार हे निश्वित शांततेवर आमचा विश्वास आहे मात्र त्यासाठी आत्मसन्मानाशी सार्वभौमत्वाशी तडजोड नाही असं सडेतोड प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात च्या माध्यमातून आकाशवाणीवरून जनतेशी साधलेल्या संवादात केलं अब यह तय हो चुका है क डिमारसिनिक उन सबहो मूँह तोड जवाब देंग जो हमारसिष्ट्रमे शांती और उन्नती क डिमेहल नष्ट करनक्रिा प्रयास करेंग हम शांती में विधास रखत हि और इसबिढावा दर्घक्रितिए प्रतिबद्ध है लक्रिन सम्मान सक् समजोता करक और राष्ट्र क संप्रभूता की किमत पर कतई नही भारत सदा ही शांती क भ्रेती वचनबद्ध और समर्पित रहा है आपल्या सैनिकांनी केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईचं स्मरण करून देणारे पराक्रम पर्वसारखे उपक्रम युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचं स्मरण करून देतात असं पंतप्रधान आपल्या या भाषणात म्हणाले दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे सांगुन पंतप्रधानांनी जनतेला गांधी विचार अंगिकारण्याचं आवाहन केलं स्वच्छता कराल तर स्वातंत्र्य मिळेल असं गांधीजीनी सांगितलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली मानव अधिकार आचरणात आणण्याची आवश्यकता असून हाच सबका साथ सबका विकासचा आधार आहे असं पंतप्रधानांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या आगामी रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं बोलताना नमूद केलं येत्या महिन्यात लाल बहादर शास्त्री लोकनायक जयप्रकाश नारायण यांचीही जयंती आहे पंतधानांनी मन की बात च्या माध्यमातून या महान नेत्यांना आदरांजली अर्पण केली

आगामी नवरात्री दुर्गापूजा विजयादशमी निमित्त जनतेला शूभेच्छा देत पंतप्रधानांनी मन की बातची सांगता केली जम्म काश्मीर भारत आणि पाकिस्तानमधली प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून जम्मू काश्मीरच्या पुन्छ जिल्ह्यात काल पाकिस्तानचं एक हेलिकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीत शिरलं गुलपूर भागात काही काळ घिरट्या घालून हे हेलिकॉप्टर परत गेलं दरम्यान शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलिसाला वीरमरण आलं पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे

पृण्यातल्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत

या प्रदर्शनाच्या ठिकाणी लष्कराच्या बँडपथकानही कविल्या सादरीकरणामुळ वितावरण भारून टाकलं होतं

यामध्य स्विवसामान्य नागरिकांसह शालघ्या महाविद्यालयीन विद्यार्थी एनसीसी छात्र निवृत्त सैनिक यांचा समावधीहोता या सर्वांसाठीच हा एक अविस्मरणीय प्रख्खादायी अनुभव ठरला आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन प्राची गावस्कर किल्लारी लातूर आणि उस्मनाबाद जिल्ह्यातल्या भुकंपग्रस्त भागात मागणी नुसार वाढीव जागा किंवा घर देण्यात येईल तसंच ज्या शेतक यांनी पुनवर्सन कामासाठी जमिनी दिल्या आहेत त्या शेतक यांना प्लॉट देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल किल्लारीत सांगितलं भारतीय जैन संघटना आणि राज्य सरकारच्या वतीनं लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे दृष्काळमुक्त करण्यासाठी निर्धार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री बोलत होते राज्यात सुरू असलेल्या पाणलोटाच्या कामाबाबत पुन्हा एकदा जलतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असा सल्ला माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी यावेळी दिला कार्यक्रमानंतर मान्यवरांनी किल्लारीत उभारण्यात आलेल्या वन विभागाच्या स्मृतीस्तंभाला भेट देउन भुकपात मरण पावलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते

त्यामुळे विजेचा वापर कमी होण्यासोबतच ग्राहकांचे वीजबिलही कमी होण्याचा दुहेरी लाभ पोहचत आहे ऐकू या या लाभार्थीचा अनुभव

काही उपस्थित सभासदांनी सभेमध्ये जोरदार घोषणाबाजी करून चप्पलफेक केली

विरोधकांनी समातर सभा घेऊन आपला निषेध नोंदवला

रविवारी दिवसभरात कथा कथन अभिवाचन असे कार्यक्रम झाले गीतकार संदिप खरे यांची मुलाखत झाली यावेळी विविध तीन विषयावर विद्यार्थ्यानी पथनाट्य सादर केलं दोन दिवसाच्या विविध कार्यक्रम आणि स्पर्धात विजयी ठरलेल्या विद्यार्थी साहित्यिकांना पाहण्यांच्या हस्ते पारितोषीकं देण्यात आली

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथं नुकत्याच झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली तसंच काचीगुडा ते नरखेड या इंटरसिटी एक्सप्रेसला वाशिम जिल्ह्यातल्या अमानवाडी इथं थांबा आणि पूर्णा अकोला या पॅसेंजरचा विस्तार शेगांव पर्यंत करण्यालाही मंजूरी देण्यात आली रोजगार बलडाणा ब्लडाणा जिल्ह्यात श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना आणि हनी मिशन अंतर्गत बोथा इथं बेरोजगार युवकांना मध्मक्षिका पालनाचं पाच दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं

मुठा कालवा मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्या नागरिकांना काल मोफत धान्यं वाटप करण्यात आलं

त्यानंतर आपत्तीग्रस्तांना मोफत धान्यं वाटप करण्यात आलं मान्सन हवामान खातं पावसाळ्या आधी दीर्घकालीन अंदाज वर्तवतं हा अंदाज ज्या कालावधीसाठी असतो तो काल संपला हवामान खात्याचा अंदाज आणि प्रत्यक्षातला पाऊस अशी तुलना करणारा हा वृत्तांत

इतरत्र पाऊसमान सरासरीच्या आसपास आह आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन कळिकर यांच्यासह मध्या दश्रपांडप्रिण हवामान हवामानखात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार